दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात एका याचिकेवर परवा ग्रुवारी मुंबई उच्च न्यायालय निकाल सुनावण्याची शक्यता आहे

त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली मराठीच्या भल्यासाठी मराठीचे व्यासपीठ अंतर्गत एकत्र आलेल्या चोवीस संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने काल विधान भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते या शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक लक्ष्मीकांत देशमुख कौतिकराव ठाले पाटील नागनाथ कोतापल्ले दादा गोरे आदींचा समावेश होता

या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या एक हजार तीनशे कामांची विभागीय चौकशी सुरू आहे या चौकशीचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं

सुट्ट्या तेलाच्या पॅकिंग आणि दर्जावर अन्न आणि औषध प्रशासनाचं नियंत्रण असून खाद्यतेलात भेसळ आढळल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा तसंच मानद कायद्यान्सार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली भेसळसंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं येरावार यांनी सांगितलं दरम्यान राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नसल्याचंही येरावार यांनी सागितलं

निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामात येणारे विविध अडथळे द्र होत असून काम प्रगतीपथावर असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत सांगितलं

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल ही घोषणा केली राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं होतं

नीलम गोऱ्हे यांची काल बिनविरोध निवड झाली नीलम गोऱ्हे यांचा उपसभापतीपदासाठीचा प्रस्ताव सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सदस्य अनिल परब यांनी मांडला

सुपडा भिक् वराडे यांच्या पहिल्या सरीचा मुदगंध या आत्मचरित्राला नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर झाला आहे तर सोलापूरचे समीक्षक डॉ दत्ता घोलप यांच्या मराठी कादंबरी आशय आणि अविष्कार ग्रंथाला म

चिटणीस पुरस्कार जाहीर झाला आहे नांदेडच्या सुचिता खल्लाळ यांच्या प्रलयानंतरची तळटीप काव्य संग्रहाला कुसुमावती देशमुख पुरस्कार कोल्हापूरचे किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीला बी

देशमुख स्मुती पुरस्कार जाहीर झाला आहे

भागवत कराड यांनी म्हटलं आहे काल औरंगाबाद इथं मराठवाड्याच्या पर्यटन आणि दळणवळण विकासासंदर्भात मंडळाची बैठक झाली त्यावेळी डॉ

औरंगाबाद विमानतळावरून मुंबई दिल्ली हैद्राबाद यासह इतर शहरांना विमान सेवा वाढवण्यासाठी विकास मंडळांच्या माध्यमातून राज्य तसंच केंद्र शासनाकडे पाठप्रावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीसाठी परवा झालेल्या मतदानाची काल मोजणी करून निकाल जाहीर करण्यात आले उस्मानाबाद तालुक्यात तेर गावाच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ नाईकवाडी विजयी झाले नाईकवाडी यांच्या विजयानंतर तेर गावातून गुलालाची उधळण आणि आतीशबाजी करत विजयी मिरवणूक काढण्यात आली

काँग्रेसचेच विनय गिरडे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं

मानवत नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडण्कीत भाजपा शिवसेना युतीचे प्राध्यापक सखाहरी पाटील हे सुमारे साडे नऊ हजार मताधिक्यांनी विजयी झाले

येळेगाव जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणूकीत भाजपच्या जनाबाई माहरे या विजयी झाल्या आहेत

आंदोलनाचा दसरा टप्पा आज बोरी इथं तर उद्या अहमदपूर तालुक्यात रुई दक्षिण इथं राबवण्यात येणार आहे

जालना जिल्ह्यात बदनापूर भोकरदन आणि जालना तालुक्यातल्या काही भागात काल सकाळी तर परभणी शहर आणि परिसरात काल सायंकाळी सुमारे तासभर पाऊस झाला

लातूर जिल्ह्यात सर्वत्र म्रग नक्षत्राच्या शेवटी झालेल्या पावसाम्रळे शेतकरी सुखावला आहे जिल्ह्याच्या दहाही तालुक्यात रविवारी रात्रीनंतर पाऊस झाला काल दुपारी लातूर शहरासह अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे शहरात जागोजागी पाणी तुंबून दुर्गंधी सुटल्यानं बाजारपेठेत व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी रात्री उशीरापर्यंत तुंबलेला कचरा काढून पाण्याचा मार्ग मोकळा करत होते

दरम्यान चांगला पाऊस पडल्या शिवाय पेरणी करू नये असं कृषी विभागानं कळवलं आहे

या स्पर्धेत आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना होणार आहे